तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते

परिणामी रुग्णालयातील स्वतंत्र खोल्या आता कमी पड्र लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे हे प्रमाण वाढत राहिल्यास प्ण्यात प्न्हा एकदा कडक टाळेबंदी लाग करण्याची वेळ येईल का अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे प्णे मेट्रोच्या कामाला पुन्हा गती मिळायला सुरुवात झाली आहे

सध्या एक हजाराहून अधिक कामगार पुन्हा कामावर रूजू झाले आहेत कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका काल रात्री पुन्हा अलंकापुरीत दाखल झाल्या प्रथेप्रमाणे हा पालखी सोहोळा आषाढ वद्य दशमीपर्यंत चालतो पण यंदा पादका दशमीपूर्वीच आळंदीत परत आल्या असल्यानं आता दशमीपर्यंत त्यांचा मुक्काम मंदिर परिसरातच राहणार असून एकादशीच्या दिवशी त्या पुन्हा मूळ जागी विराजमान होतील प्णे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तळजाई वन उद्यान विकास आराखड्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत ते आज बोलत होते

त्यापैकी कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या मजुरांना घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली आहे मात्र त्याचे पालन न मारता अनेकजण कामावर रूज् झाले असल्याचंही आढळून आलं आहे कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी देहरोड छावणी मंडळानं पाच ते आठ जुलैपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे या क्षेत्रात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची द्रकानेच सुरू राहतील द्रध विक्री सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सुरू राहील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी एम पी एम एल च्या तीन हजार कर्मचाऱ्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात आलं आहे सध्या अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित बससेवा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड झालं आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिकांकडे पी एम पी एम एल ला आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र आर्थिक मदत न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे पुणे महापालिकेने शहरात उभारलेल्या नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे सर्वच नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनास खर्च करावा लागतो त्यामुळे ही नाट्यग्रहे निविदा प्रक्रिया राबवून वर्षभरासाठी चालविण्यास दिली जाणार आहेत शहरातील प्रमुख नाट्यगृह वगळता इतर ठिकाणी आवश्यक प्रतिसाद मिळत नाही

उद्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे